कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बी

थायलंड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंची अंतिम फेरीत धडक विसावा कारगिल विजय दिवसाचा विसावा वर्धापन दिन आज देशभरात साजरा होत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना पुष्पाजंली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील शहीदांना आदरांजली वाहिली हा दिवस आपल्याला वीर जवांनाच्या धैर्य शौर्य आणि समर्पणाची आठवण करुन देतो असं त्यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सह तिनंही दलाच्या प्रमुखांनी नवी दिल्लीत शहीदाना आदरांजली वाहिली

कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली सामरिक दृष्टया सक्षम असलेले देश अधिक प्रगती करु शकतात असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विसाव्या कारगिल विजय दिवसाप्रीत्यर्थ उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी शहीद सैनिकांना आज श्रद्वांजली वाहिली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणा या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते आज नवी दिल्ली क्विं चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं पंजाबाचे मुख्यमंत्री क अमरिंदर सिंग यांनी देखील चंदीगडच्या युद्ध स्मारकावर पुष्पाजली अर्पण करुन कारगिल युद्धात शहीद जवांनाच्या स्मृतिला वंदन केलं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ

पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायण स्वामी यांनी देखील शहीदाना आदरांजली वाहिली

वरीष्ठ भाजपा नेते बी एस येडीयुरप्पा यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यंदा शपथ घेतली

यामधे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचं अधिक कठोरपणे पालन राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे काही जबाबदा यांचं हस्तांतरण आणि कंपनी कायद्याचा भंग करणा या प्रकरणातले गुन्हे दिवाणी गुन्हे म्हणून वर्ग करणं यासारख्या सुधारणा या विधेयकाद्वारे होणार आहेत या विधेयकातल्या सुधारणांनुसार कुठल्याही कंपनीचा न वापरलेला सामाजिक निधी या आर्थिक वर्षातल्या सहा महिन्यांच्या आत प्रधानमंत्री मदत निधीमधे जमा करणं बंधनकारक असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारनं नुकतेच घेतलेले निर्णय म्हणजे देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे संकेत आहेत असं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे

युपीए सरकारच्या काळात झालेल्या विमान खरेदी घोटाळ्यातला आरोपी दीपक तलवार याला आज केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच सीबीआय ने अटक केली त्यानं केलेला अटकपुर्व जामीन अर्ज आज विशेष न्यायाधीश अनिल कुमार सिसोदिया यांनी फेटाळला त्यावेळी सीबीआय नं त्याला ताब्यात घेतलं

गुरगावमधल्या मानेसर पोलीस ठाण्यात यासंदर्भात प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून त्याआधारे सक्तवसुली संचालनालयानं मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये तपास सुरु केला आहे

हे अंतराळ यान सर्व निकंषावर उत्तम काम करत आहे असं झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे

एम टी रिया या जहाजावर अडकलेल्या उर्वरित भारतीय कर्मचा यांची सुटका लवकरात लवकर करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी ही माहिती दिली

हे सर्व कर्मचारी भारतीय आहेत

भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक शोधण्याची जबाबदारी माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव याच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपवण्यात आली आहे प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढच्या महिन्याच्या मध्यापर्यंत घेण्यात येतील अशी अपेक्षा आहे भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांची बैठक नवी दिल्ली बें झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बँकॉक ब्रिं सुरु असलेल्या थायलंड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे

जपान खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत भारताचा बी साईप्रणीत याने आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली

त्यामुळे सिंधू स्पर्धेतून बाद झाली आहे